सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने निकाल वाचन सुरु केलं आहे न्यायमूर्ती शरद बोबडे धनंजय चंद्रचूड अशोक भूषण आणि एस अब्दूल नजीर यांचा घटनापीठात समावेश आहे या पार्क्षभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे संपूर्ण उत्तर प्रदेशात आणि विषेशतः अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे देशात तिरत्रही महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजिनामा दिला राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचा निर्णय होईपर्यंत फडणवीस यांना काळजीवाह मुख्यमंत्री म्हणून काम पहायला सांगितलं आहे शिवसेनेनं असहकार्य केल्यामुळे महायुतीचं सरकार अद्याप स्थापन होऊ शकलं नाही अशी टीका राजीनाम्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी केली तर अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर शिवसेना ठाम असल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला आहे

या नियुक्त्या रद्द करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे

देशात कांद्याची उपलब्धता आणि दरांविषयी सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाच्या कॅबिनेट सचिवांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली कांद्याच्या निर्यातीवर बंदी लागू करण्यापासून ते घाऊक आणि किरकोळ व्यापा यांना साठ्याची मर्यादा ठरवून देण्यापर्यंत केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली भारतीय रिझर्व्ह बँकेनं बिगर बँकेंग वित्तीय कंपन्या आणि सूक्ष्म वित्त पुरवठा कंपन्यांच्या ग्रामीण भागातल्या कर्जदारांसाठीच्या उत्पन्न कमाल मर्यादेत वाढ केली आहे

चीनमधे फुझोऊ ॐ सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरूष दुहेरी गटाच्या उपांत्यफेरीत आज भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना डीनेशियाच्या मार्कस फर्नाल्डी गिडियोन आणि केविन संजाया सुकामुल्जो या जोडीशी होणार आहे